त्यामुळे सत्ता स्थापनेचा हा पेच भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित भेटीनंतरच सुटेल अशी शक्यता आहे महाराष्ट राजकीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी काल मुंबईत राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली राज्यात सुरू असलेल्या सत्ता स्पर्धेमुळे ही भेट माध्यमांसाठी चर्घेचा विषय ठरली राज्यपालांच्या कार्यालयानं मात्र दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठीची ही औपचारिक भेट होती असं म्हटलं आहे पाठींवा दरम्यान अमरावती जिल्ह्यातल्या बडनेरा मतदार संघातून निवडून आलेले अपक्ष आमदार रवी राणा आणि चंद्रपूरमधून निवडून आलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी काल भाजपाला आपला पाठींबा जाहीर केला आमदार रवी राणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यावर सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडन आले आहेत तिकडे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि राजक्मार पटेल यांनीही शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं ही वृत्त आहे राजकीय दिवाळी प्रकाशाचा उत्सव दीपावलीमध्ये आज भाऊ बहिणीचं नातं दृढ करणारा भाऊबीजेचा सण साजरा होत आहे

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळीला राजकीय वळण मिळाल्याच चित्र होतं अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधी कडून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पुण्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर आणि आयुष्यमान भारत योजनेतल्या लाभार्थ्याबरोबर दिवाळी साजरी केली कोथरूड मधून निवडून आलेले चंद्रकांत पाटिल आपल्या मतदारसंघातील गोरगरिब माता भगिनींना भाऊबिजेला साडी भेट देण्याचा मनोदय जाहीर केला निवडणुक निकालांनंतर सध्या राष्ट्वादीच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे राष्ट्वादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये आपल्या निवास स्थानी राज्यभरातून आलेल्या नागरिकांसह दिवाळी साजरी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांची राज्यपालांशी भेट चर्चेचा विषय ठरली राज्यपालांच्या कार्यालयान मात्र दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठीची ही औपचारिक भेट होती असं म्हटल आहे राजकीय घडामोडी आणि अवकाळी पाऊस यांच्या पार्शभूमीवर सर्वसामान्य नागरिकांचा पाडवा मात्र संमिश्र साजरा झाला कोल्हाप्रात गुळाचे सौदे सुरु झाले राज्यात फटाक्यांचा दणदणाट असला तरी मुंबईत मात्र आवाजाची पातळी घटली असल्याचं दिसून आलं पूर्ण नाशिक अशा शहरांमधून पाडवा पहाट संगीताचे कार्यक्रम रंगले वाशीममध्ये झालेला मुसळधार पाऊस विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यामुळे नागरिकांच्या दिवाळीच्या आनंदाची जागा चिंता आणि काळजीनं घेतली

नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातील दरेगाव इथ शेतकरी बंधूंना शेतात लागवडीसाठी रोप वाचनासाठी ग्रंथ भेट गुणवंत विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य भेटी देण्यात आल्या वशिम मधल्या चेतन सेवांक्र संस्थेचा चेतन उचितकर ह्या जन्मतः अंध मुलानं इतरांच्या जीवनात प्रकाश पसरवण्यासाठी ज्यांच्याकडे वीज जोडणी नाही अशा गरजू घरातील मुलाना सौर कदीलाच वाटप केल हे कदील तो आपल्या संगीत रजनी कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेल्या पैशातून खरेदी करतो मख्यमंत्री राज्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं नुकसान झालं आहे या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत राज्य सरकार राज्यातल्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून राज्यात आलेल्या प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत शासनानं तत्काळ मदत केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले जळगाव जळगाव जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्ह्याचे संपर्क मंत्री गिरीश महाजन यांनी काल जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांना दिल्या

गृह मंत्रालयानं शुक्रवारी प्रसिद्वीला दिलेल्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे गेल्या वर्षभरात मात्र नक्षली हिंसाचार लक्षणीय रित्या घटल्याचं हा अहवाल सांगतो

कोल्हापर गुळाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये काल पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ सौदे काढण्यात आले यामध्ये गळाला प्रतिक्विंटल चार हजार ते साडेपाच हजार रुपये इतका दर मिळाला नुकत्याच झालेल्या महापुरात जिल्ह्यात उसाचं आणि गुन्हाळ घरांचं मोठे नुकसान झालं त्यामुळे यंदा कोल्हापुर जिल्ह्यात गुळाची निर्मिती मध्ये घट होण्याची शक्यता आहे गोकळ कोल्हापर राज्यातला सर्वात मोठा सहकारी दूध प्रकल्प असलेल्या गोक्ळघ्या बहुराज्य संस्था नोंदणीचा प्रस्ताव सत्ताधारी संचालक मंडळानं अखेर मागं घेतला आहे या विरोधात जोरदार जनमत उभं राहिल्यानं संचालक मंडळावर ही वेळ आली कॉप्रेसचे आमदार सतेज पाटील तसंच शिवेसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई सुरु होती संचालक मंडळाची सर्वसाधारण सभा उद्या होणार आहे या पार्धभूमीवर हा प्रस्ताव मागं घेतला गेला आहे सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या मल्टीस्टेट विरोधातील तीव्र भावना लक्षात घेऊन हा प्रस्ताव मागे घेत असल्याचं अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी प्रसिद्धीला निवेदनात नमूद केलं आहे वार्षिक तीन हजार कोटींची उलाढाल असलेला गोकूळ दुध संघ आता उत्पादकांच्याच मालकीचा राहणार आहे गडविन आपली सगळी दुकानं दिवाळी आधीच बंद करून बेपत्ता झालेल्या ठाणे जिल्ह्यातील गुडविन ज्वेलर्सचा तपास पोलीस करताहेत या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात लुक आऊत नोटीस जारी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे या ज्वेलर्सची दुकानं बंद झाल्यापासून त्यांचे अनेक ठेविदार आता आपल्या ठेवींचं काय होणार या चिंतेत आहेत मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी पृण्यातल्या त्यांच्या सदनिकेचं कर्ज थकवल्या प्रकरणी बँकेनं ही सदनिका ताब्यात घेतली आहे पृण्यातल्या एका वृत्तपत्रात शुक्रवारी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती यामध्ये मॉडेल कॉलनी इथल्या यूगाई ग्रीन सोसायटीतल्या धनंजय मुंडे यांच्या नावे असलेल्या सदनिकेवरचं कर्ज थकल असल्याचं म्हटलं होत मात्र या नंतरही मुंडे यांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँकेनं या सदनिकेचा प्रतीकात्मक ताबा घेतला आहे दरम्यान रिझर्व बँकेनं शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या व्यवहारांवर या पूर्वीच निर्बंध आणले आहेत काही दिवसांपूर्वी या बॅकेचं संचालक मंडळही बरखास्त करण्यात आलं असून त्यावर प्रशासक नेमण्यात आला होता

परभणीतल्या सोनपेठ भागात एका घराचं छत कोसळून झालेल्या दूर्घटनेत पिता पुत्राचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातील पेठ शहरा जवळ द्चाकीवरील दोघांना अज्ञात मोटारीने धडक दिल्याने दोघेही ठार झाले या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहना विरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कवडी शिवारात पाण्याच्या डोहामध्ये उतरलेल्या दोन मुलांचा बुड्रन मृत्यू झाला अलिबाग मुंबई पुणे द्र्तगती महामार्गावर काल सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे खंडाळा घाटात ट्रेलर आणि टेम्पोची जोरदार धडक झाली जखमीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे नाशिक नाशिक शहरात दोन दिवसांपासून कडक ऊन पडले असताना काल पुन्हा पावसानं हजेरी लावली द्पारनंतर नाशिकरोड चेहडी परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाध्या सरी कोसळल्या जिल्ह्याच्या अनेक भागातही पाऊस झाला त्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झालं आहे तर शहर परिसरात फुल शेतीचं नुकसान झालं आहे हवामान अरबी समुद्रावरचं क्यार चक्रीवादळ अतितीव्र झाल असल तरी ते किनार पट्टीपासून दूर गेल्यामुळे त्याचा धोका आता राहिलेला नाही मच्छीमारांसाठी खोल समुद्रात जाऊ नये हा इशारा मात्र कायम आहे दरम्यान राज्याच्या काही भागात कालही पावसानं तुरळक हजेरी लावली